चांदणी चौक उड्डाणप्लाच्या कामाची माहिती घेण्यासाठी गडकरी यांनी आज अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते

यापैकी ज्यांना लागलीच लस घ्यायची आहे आणि ज्यांचं नाव नोंदवलं आहे अशा सेवकांना को विन अॅपव्दारे लसीकरणासाठी येणाऱ्या एसएमएसची वाट न पाहता स्वतहून जाऊन लस घेता येणार आहे परंतु यासाठी त्यांचं नाव लसीकरणासाठीच्या संगणकीय यादीमध्ये असणं आवश्यक आहे अशी माहिती पालिका आरोग्य प्रशासनाकड्रन आज देण्यात आली पुणे जिल्हा कुपोषणमुक्त व्हावा यासाठी जिल्हा परिषदेकडून लहान वयोगटातील कुपोषित मुलांची माहिती गोळा केली जाते

यासाठी जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांना डिजिटल हेल्थ कार्ड देण्याचं ठरवलं आहे

डिजिटल हेल्थ कार्ड दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिन्यातून दोनवेळा तपासणी करण्यात येणार आहे वर्ड फ्लू संसर्ग फैलावू नये म्हणून महाराष्ट्र सरकार खबरदारीचे उपाय योजत आहे चिकन विक्रेत्याना हातमोजे आणि मास्क बरोबरच स्वछतेची काळजी घेण्यास सांगण्यात आलं आहे कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान भोपाळ आणि रोग अन्वेषण विभाग पुणे यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत

स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगीताचार्य पंडित द

राष्ट्रीय कविता लिहिणाऱ्या कवींमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिभा उंच आहे ऐतिहासिक राष्ट्रीय कवितांच्या प्रकाशात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कविता अभ्यासल्या पाहिजेत मराठी राष्ट्रीय कवितेची परंपरा सावरकरांनी पुढे नेली सावरकरांसोबत सर्वच राष्ट्रीय कवींचा तुलनात्मक अभ्यास झाला पाहिजे असं प्रतिपादन कवी प्रदीप निफाडकर यांनी आज पृण्यात रसिक मित्र मंडळ आयोजित एक कवी एक भाषा या व्याख्यानमालेत केलं प्रमुख पाहुणे म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर हे उपस्थित होते

या सुशोभिकरणाच्या कामाचं भूमिप्रजन महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते आज झालं प्ण्यात सुरू असलेल्या प्रौढ गटाच्या जिल्हास्तरीय टी ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धांमध्ये आज झालेल्या सामन्यात दादाज इलेव्हन संघाने अंतिम फेरीत धडक मारली

सौरभ रवालियाची अष्टपैलू खेळी निर्णायक ठरली तर सचिन जयवंत आणि समीर तांबोळी यांनी दिलेली झंज अपयशी ठरली ही स्पर्धा व्हेरॉक वेंगसरकर अकादमीच्या मैदानावर पार पडली

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत